त्यानिमीत्तानच महिलांच्या कतृत्त्वाचा गौरव करण्यासाठी आज मुंबईसह राज्य आणि देशभर आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहानं साजरा करण्यात येत आहे आजच्या महिला दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत त्याशिवाय आज आज नवी दिल्ली िंग राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कारही प्रदान करण्यात येतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसंच केंद्रसरकार आपल्या बेशी बचाओ बेशी पढाओ या प्रमुख योजनेचा संपूर्ण देशभरात विस्तार करणार असून राजस्थानमधल्या झुनझुन िं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या विस्तार उपक्रमाचं औपचारिक उद्घाजि करणार आहेत महिलांच्या क्षमतेचा गौरव केवळ महिला दिनी न होता रोजच व्हायला हवा असं केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती जिणी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आकाशवणीला दिलेल्या मुलाखतीत म्हा कें आहे

प्णे मुंबई दरम्यान रोजचा रेल्वे प्रवास करणाऱ्या नोकरदारांच्या लाडक्या दख्खनच्या राणीची या गाडीची धुरा पहिल्यांदाच महिलांच्या हाती सोपवण्यात आली आहे त्याशिवाय मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये तिकी तपासणीसाठी संपूर्णपणे महिला कर्मचारी वर्ग असणार आहे तर मुंबई सेंटूल नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही सॅनिधी नॅपकीन पॅड व्हेंडिंग मशीन असलेली पहिली गाडी ठरली आहे आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरुन तेलगू देशम पक्षानं केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे पक्षाचे मोदी सरकारमधे सहभागी नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडु यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन ही घोषणा केली मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्त जाहीर केला नाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जे की यांनी राज्यांना विशेष दर्जा दिल्यानंतर जितका निधी दिला जातो तेवढा निधी आंध्रप्रदेशला दिला जाईल अशी घोषणा केल्यानंतर काही वेळातच नायडू यांनी ही घोषणा केली हे विशेष मुंबई गोवा महामार्गावर लोणारे नजिक आज पहा िझालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ब्राहिमचा साथीदार फारुख कला याला सीबीआयनं दिल्ली विमानतळावर अ क्र केली आहे

गेल्या सहा सत्रातल्या घसरणीनंतर शेअर बाजारांनी आज कामकाजाच्या प्रारंभीच उसळी घेतली आहे

मलेशियावरच्या विजयामुळे भारत अजून कांस्यपदकाच्या शर्यतीत िकून आहे